ते आज मुंबईत हिरकणी महाराष्ट्राची आणि जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धा या योजनांची सुरुवात करताना बोलत होते योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं ते म्हणाले हिरकणी महाराष्ट्राची योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी व्यवसायाबाबत सुचवलेल्या कल्पना तालुकास्तरावर आणि त्यातील काही जिल्हापातळीसाठी निवडल्या जातील असं प्रभू यांनी सांगितलं जिल्हा व्यवसाय नियोजन स्पर्धेतल्या विजेत्या महिलांना प्रधानमंत्री राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल असं प्रभू यावेळी म्हणाले सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक आयोगानं मतदार पडताळणी आणि माहिती अभियान हाती घेतलं आहे मतदारांच्या नाव पत्यातले बदल तसंच त्विर वैयक्तिक माहितीची पडताळणी आणि नवीन मतदारांची नाव नोंदणी या मोहिमेअंतर्गत करण्यात येत आहे

अभियानाचं औपचारिक उद्घाटन नवी दिल्ली धिं कार्यशाळेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी केलं

बँक खाते दारांची पॅन आणि जेर बाबींची माहिती खातेदारांची सहमती घेतल्या विना पतमानांकन संस्थेकडे दिल्याबद्दल आक्षेप घेण या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्रसरकार आणि रिझर्व बँकेकडून जबाब मागितला आहे अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेनं यावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी नोटीस मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती व्ही के राव यांच्या पीठानं जारी केली आहे खातेदारांचा पॅन आणि त्वेर माहितीचं देवाणघेवाण गोपनीयतेच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे अशा पद्धतींना आळा घालण्यासाठी रिझर्व बँकेनं धोरण निश्वित करावं असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत

नाशिक जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून नाशिक मधील त्र्यंबकेश्वरची निवड करण्यात आली असून आणखी दुसऱ्या टप्प्यातील कामांना लवकरच मंजुरी देण्यात येईल अशी माहिती रावळ यांनी दिली

त्यानुसार नाशिक सहकारी साखर कारखाना निफाड सहकारी साखर कारखाना श्रीराम सहकारी बँक आर्मस्ट्रॉग कम्पनी आणि रेणुका यंत्रमाग या संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बँकेनं दिली आहे कुक्कुटपालन हा शेतीला पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांना हा व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल व्यक्त केलं

शेतकऱ्यांना कुक्कूट पालन व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात केंद्र सूरु करावं असंही देसाई म्हणाले

औरंगाबादचे विभागीय आयुक्त पी

भापकर यांची पुण्यातल्या क्रीडा आणि युवा संचालनालयाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे तर या पदावर कार्यरत असलेल्या एस

केंद्रेकर यांची औरंगाबादच्या विभागीय आयुक्तपदी बदली केली आहे पुण्यातल्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त के

उमप यांची पुण्यातल्याच महाराष्ट्र राज्य उर्जा विकास प्राधिकरणाच्या आयुक्तपदी नेमणूक केली आहे मुंबई सह राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली असून तापमापकातला पारा खाली घसरला आहे उत्तर भारतात हिमवृष्टी झाल्यानं देशाच्या ाजेर भागातही थंडीची लाट आली आहे

काल मुंबईत गेल्या दहा वर्षांमधल्या सर्वांत कमी कमाल तापमानाची नोंद झाली

आजही मुंबईकरांची सकाळ गारठलेलीच होती